गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील चकमकीत पाच नक्षलवादी ठार होळी शभेच्छा देशभर आज रंगांचा उत्सव साजरा केला जात आहे उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत हा सण सगळ्यांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि चांगले आरोग्य आणणारा ठरो अशा शब्दांत शुभेच्छा देतानाच सण साजरा करताना सर्वांनी कोविडविषयक नियमांचं पालन करत योग्य खबरदारी घ्या असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या असून हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह घेऊन येवो अशी सदिच्छा व्यक्त केली आहे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी लोकांना होळीच्या शुभेच्या दिल्या आहेत होळी हा आनंद आणि सकारात्मकतेचा सण आहे आपसातले भेद विसरायला लावून लोकांना एकत्र आणणारा हा सण सध्याच्या कठीण काळात महत्त्वाचा संदेश देणारा आहे असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसंच ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाला ट्विटरच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

मुख्यमंत्री कोरोना आढावा कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक नियमांचं पालन होत नसेलं तर राज्यात टाळेबंदीची तयारी करा अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्दव ठकारे यांनी काल दिल्या राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे उपचारासाठी खाटा आणि इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र आहे त्या पार्श्वभूमीवर काल कोविडविषयक कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत टाळेबंदीसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह प्रशासनातील आणि कृती दलातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरू राहील याचा राज्य शासन आटोकाट प्रयत्न करत आहे मात्र अनेक घटक अजूनही नियम गांभीर्याने घेत नाहीत लोकांच्या आरोग्याचं रक्षण करण्याला आमचं प्राधान्य आहे त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचं पालन करावं अन्यथा टाळेबंदी लावावीच लागेल हे लक्षात घेऊन आवश्यक सुविधांचं नियोजन करा असे निर्देश ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले

पश्चिम बंगालमध्ये होळीनिमित्त काल प्रचाराला सुट्टी घेण्यात आली होती त्यामुळे आजपासून प्रमुख प्रचारकांनी पुन्हा प्रचाराला सुरुवात केली कोपरा सभा घेण्यावरही काही उमेदवार भर देत आहेत राजकीय पक्षांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना आपल्या उमेदवाराची माहिती देत आहेत रिक्षांमधून पक्षाच्या जाहीरनाम्याचाही प्रचार केला जात आहे ग्रामीण भागात भिंतींवर घोषणावाक्य निवडणुक चिन्ह यांची चित्रं काढून मतदारांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न होत आहे

खोऱ्यांत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाजोत महाआघाडी यांच्यात सरळ लढत आहे सचिन पायलट मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हेमंत बिश्व शर्मा बदारुद्दीन अजमल यांनी या भागांत विविध भागांत प्रचारसभा घेतल्या जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाला यावे यासाठी प्रशासन स्तरावर तसंच स्विप कार्यक्रमाअंतर्गत प्रयत्न केले जात आहेत

भारतातली विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात संस्कृती परंपरा भाषा आणि आहार विहाराच्या सवयी यांच्या देवाणघेवाणीद्वारे एकतेची भावना दृढ करणं हा या योजनेचा हेतू आहे सध्या दिल्ली आणि सिक्कीम तसंच मध्य प्रदेश आणि नागालँड यांच्यादरम्यान हा कार्यक्रम सुरू आहे कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर योग्य काळजी घेत या राज्यांमधले तरुण यात सहभागी झाले आहेत कोरोना साथीमुळे बरेच उपक्रम ऑनलाइन राबवण्यात येत आहेत

याबाबतच्या मार्गदर्शक सूचना श्री अमरनाथजी यात्रा मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत

जम्म काश्मीर दारुगोळा जप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातल्या कारवाईत काल सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्वं आणि दारुगोळा जप्त केला आहे

सुरक्षा दलांनी केलेल्या नियंत्रण रेषेजवळच्या अशाप्रकारच्या कारवाईमुळे आपण सुरक्षित असल्याची भावना निर्माण होते असं तिथल्या रहिवाशांनी म्हटलं आहे

परंतु पोलिसांनी जोरदार प्रत्युतर दिल्याने नक्षली जंगलात पळून गेले

त्यानंतर आज सकाळी पुन्हा चकमक झाली यात तीन पुरुष आणि दोन महिला नक्षलवादी ठार झाले